आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

जगातील इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

जनुकं कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये आतापर्यंत कोणताही मोठा बदल झालेला नाही आणि यामुळे सध्या चाचणी सुरु असलेल्या लसीवर कोणताही परिणाम होणार नाही असं भारतीय वैद्यकीय संशोधन आणि विकास संस्थेच्या अभ्यासात दिसून आलं आहे

यासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे या बैठकीला आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन पंतप्रधानांचे मुख्य सचिव नीती आयोगाचे सदस्य वरिष्ठ शास्रज्ञ पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आदी उपस्थित होते

त्यासाठी भारतीय संशोधक आणि संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगाणिस्तान मालदीव मॉरीशस नेपाळ आदी शेजारील देशांसोबत सहकार्य करार केले आहेत

या संकटकाळांत सर्वांच्या एकत्रित आणि मजबूत सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं

भारतात या लसीच्या चाचण्या विविध केंद्रांवर होणार असून रोगप्रतिकारक शक्ती आणि सुरक्षा यावर चाचण्यां दरम्यान भर दिला जाणार आहे

बांगलादेशाच्या परराष्ट्र विभागन ही माहिती दिली

गेली आठ महिने दोन्ही देशातील ही विमान सेवा बंद होती

सध्याच्या हमीभाव योजनेनुसारच सरकार यापुढेही खरीप पिकांची खरेदी करेल असं कृषीमंत्रालयानं म्हटलं आहे

संघटनेच्या सदस्य देशांमध्ये स्टार्ट अप प्रणाली एकत्रितपणे विकसित करण्यासाठी या मंचाद्वारे सहकार्य करण्यात येणार आहे

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी म्हैसूर विद्यापीठाच्या शताब्दी पदवीदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत

अमित शहा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या तरी पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते लोकजनशक्ती पक्ष आघाडीतून बाहेर पडला असला तरी निवडणुकीनंतर आघाडीत परत येण्याची शक्यता पडताळून पाहिली जाईल असं त्यांनी सांगितलं

या योजने अंतर्गत निवड झालेल्या राज्यांना क्रीडा सुविधांसाठी आवश्यक ती मदत दिली जाणार आहे क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी हि माहिती दिली ते म्हणाले कि क्रीडा क्षेत्राचा गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी सर्वत्र आवश्यक त्या क्रीडा सुविधा पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे डॉक्टर जोसेफ मारथोमा मारथोमा ख्रिश्वन समाजाचे आध्यात्मिक गुरू डॉक्टर जोसेफ मारथोमा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे गरिब आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर राहील असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे हैदराबाद पाऊस हैदराबादच्या काही भागांमध्ये अतिशय जोरदार पावसामुळं पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे हैदराबादजवळ बालानगर इथं एका मोठ्या तलावाला भगदाड पडल्यानं अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे

दरम्यान हवामान विभागानं नारंगी इशारा जाहीर केला असून लोकांना कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे

पंजाब हरियाणाआणि शेजारील प्रदेशात काल कापणीनंतर राहिलेल्या रोपांचे अवशेष जाळल्यानंतर ही गुणवत्ता घसरल्याचं दिसून आलं आहे जावडेकर प्रदूषण केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून हवा प्रदूषण याविषयी जनतेशी संवाद साधणार आहेत यावेळी ते हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाय योजनांची माहिती देणार आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार